भागवत कराड यांनी आज राज्यसभेत शून्य प्रहरात केली मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांसह इथे असलेल्या विविध उद्योग व्यवसायांसाठी हा निर्णय लाभदायक ठरेल असं कराड यांनी नमूद केलं सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मराठवाड्याचा विकास होणं आवश्यक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं

यासंदर्भात केंद्र सरकारकड्रन मंजूरी मिळाली तर दोन अडीच महिन्यात लसीच्या पॅकिंगचं काम सुरू होऊ शकतं तर वर्षभरात उत्पादन सुरू करता येईल अशी माहिती हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संदीप राठोड यांनी दिली याअंतर्गत महिन्याला एक कोटी मात्रांपर्यंत निर्मिती करता येऊ शकेल हाफकिनच्या परेल किंवा पिंपरी केंद्रात हे उत्पादन होऊ शकेल त्यासाठी थोड्याफार प्रमाणात अतिरीक्त मन्ष्यबळ आवश्यक असेल असंही ते म्हणाले

या भेटीदरम्यान गृहमंत्र्यांसमोर साखर उद्योग विषयक असलेल्या समस्या आणि प्रश्न मांडले असल्याचं फडणवीस यांनी ड्विट संदेशाद्वारे सांगितलं

या निषेधार्थ भाजपच्या वतीनं काल मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्यांना कंदील भेट दिला

ही गाडी आठवड्यातून चार दिवस धावते

तर दुसरीकडे भारताच्या किदंबी श्रीकांत आणि पी कश्यपचा प्रुष एकेरीच्या पहिल्या फेरीत पराभव झाला महिला दुहेरीत अश्विनी पोनाप्पा आणि एन सिक्की रेड्डी आणि पुरुष द्हेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आपापले सामने जिंकत द्रसऱ्या फेरीत प्रवेश केला

संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ दोन एक नं आघाडीवर आहे

नागपूर शहरात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली नांदेड जिल्ह्यातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवल आहे